राफेल लढाऊ र्विमान खरेदी व्यवहारात कुठलाही र्आनर्यामतता नसल्याची सर्वाच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

नागपूर तसंच नवी मुंबईत गुंतवणुकोच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्री देवद्र फडणवीस यांचं प्रातपादन

द्रष्काळग्रस्त गावांसाठी रार्बावण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा महसुलमंत्री चंद्रकांत दादा पार्टाल यांनी आज नागपूर इथं घेतला

सुप्रसिद्ध इंग्रजी लेखक अमिताव घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर राफेल लढाऊ र्विमान खरेदो व्यवहारात कुठलोही र्आनर्यामतता नसल्याचं सर्वाच्च न्यायालयानं म्हटलं आहे या कराराची कद्रीय गुन्हे अन्वेषण र्वभाग अथात सीबीआय माफत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सव यार्ाचका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज फेटाळून लावल्या लढाऊ र्रावमानांची देशाला आवश्यकता असल्याचं सांगत या खरेर्दो व्यवहारात शंका घेण्याचं कारण नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं

कद्रीय गृहमंत्री राजनाथ र् ासंह यांनी या र् ानणयाचं स्वागत करत राफेल र्विमान करारावर कॉग्रेस पक्षानं लावलेले आरोप च्कांचे असल्याचं नमूद केलं भारत आर्गाण फ्रान्सदरम्यान पारदशकपणे हा करार झाला असून काँग्रेस पक्ष या मुदयाचं राजकारण करत असल्याचं रासंह यांनी म्हटलं आहे

या बैठकीत कुठलेही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले नाहीत तथापि रिझर्व्ह बँकेचा प्रशासकीय आराखडा इत्यादी काही मुद्यांवर चर्चा झाली तसंच या बैठकीत बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यात येवून जागतिक आणि देशासमोरील आर्थिक आव्हानांचा परामर्श घेण्यात आला

सूर्यप्रकाश यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं करण्यात आली देशभरातून महिला शेतकऱ्यांच्या विकास कथा या कार्यक्रमातून दाखवण्यात येणार आहेत या महिलांची निवड भारतीय शेती संशोधन मंडळ अर्थात आयसीएआर तर्फे करण्यात आली आहे

र्मसंगापूरमधील लॉजिस्टक क्षेत्रातील कंपन्यांना या र् ठकाणी मोठ्या प्रमाणात ग्रंतवण्कोची संधी उपलब्ध

अमिताव घोष यांच्या कांदबऱ्या वेगळ्या धाटनीच्या असून भूतकाळाला वर्तमानाशी जोडणाऱ्या असल्याचं भारतीय ज्ञानपीठ मंडळातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात सांगण्यात आलं आहे

या दोन्ही कलाकारांनी रंगभूमीसाठी दिलेले योगदान हे अमूल्य आहे

त्याशिवाय अकोला बुलढाणा याठिकाणी पारा बारा पूर्णांकावर स्थिर आहे पुढंही थंडीची तीव्रता कायम राहील असं हवामान खात्यानं वर्तवलं आहे